यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे नव्याने झालेल्या या कायद्यात तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे

यापूर्वीही न्यायालयानं राज्यसरकारला हे निर्देश दिले होते मात्र त्यासंबंधी काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती दरम्यान या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागणी केल्यानुसार त्यांना सुरक्षा पुरवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला केली आहे संबंधित न्यायाधीशांनीही बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल पुढच्या नऊ महिन्यांत लावावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे

राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज पहाटे झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख उत्तर दिलं सतरा ऑगस्टपासून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेला हा चौथा सैनिक आहे

यासंदर्भात आवश्यक असलेल्या चाळीस पैकी बत्तीस नियमांचं पाकिस्तानकड्रन पालन होत नसल्यानं ही कारवाई करण्यात आली

सदनाचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पदाची शपथ दिली सभापतींच्या दालनात झालेल्या या शपथग्रहणाला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते

ते आज महाजनादेश यात्रे दरम्यान धुळे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपात प्रवेश देतांना कार्यकर्त्यांना खुलेपणाने मात्र नेत्यांना फिल्टर लावून प्रवेश दिला जाईल कोणाला पक्षात घ्यायचं हे तपासूनच घेतले जाईल असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीची काळजी करण्याऐवजी आपल्या पक्षांला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले धूळे जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची पूर्तता तसंच मनमाड धुळे इंद्र रेल्वे मार्गाचं भूसंपादन या अन्षंगाने बोलतांना मुख्यमंत्र्यांनी या भागाच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही असं नमूद केलं क्रष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी माहिती संकलनाचं काम सध्या सुरू आहे

त्यामुळे येत्या पाच वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन सुरू झालं असल्याचं आमच्या सांगलीच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्तानं कृष्ण जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे